एस एन एल आणि एम टी एन एल च्या पुनरुज्जीवन आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी विधानसभा निवडण्कीच्या मतमोजणीची जय्यत तयारी एसटी कर्मचा यांना अडीच हजार आणि अधिका यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट सणासुदीनिमित्त एसटीच्या साडेतीन हजार जादा बसगाड्या केंद्र सरकारनं गहु गळीत धान्य आणि कडधान्यांच्या किमान आधारभूत मूल्यात वाढ केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं आज हा निर्णय घेतला माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर आज वार्ताहरांना ही माहिती दिली

केंद्र सरकारनं बी एस एन एल आणि एम टी एन एल या दोन सार्वजनिक उपक्रमातल्या दूरसंचार कंपन्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे या दोन कंपन्या बंद केल्या जाणार नाहीत किवा त्यामधून निर्गुतवणूकही करणार नाही असा खुलासाही सरकारनं केला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्यानंतर दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणालाही सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे या दोन कंपन्या देशाचा धोरणात्मक ठेवा आहेत असं सांगून प्रसाद म्हणाले की या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना आकर्षक ऐच्छिक निवृत्ती योजना दिली जाईल

यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली

एका टेबल साठी एक पर्यवेक्षक दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असेल

उमेदवार किवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत हे पाच ब्रूथ विड्डी टाकून निवडले जातील

प्रारंभी टपाली मतं आणि बारकोडद्वारे इटीपीबी म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट मोजली जातील फेरी निहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत मुंबईत मंत्रालयासमोरच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या एलईडी स्क्रीनवरही निकाल प्रदर्शित करण्यात येतील प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तत्काळ निकाल उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर निकालांबाबत विश्लेषणाचा कार्यक्रम निवाडा जनतेचा आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे

टी

आचारसंहिता अद्यापही लागू असल्यानं याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे

जानेवारी ते सप्टेंबर पर्यंतचा थकित महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल असंही रावते यांनी स्पष्ट केलं दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता एस टी

या लांब पल्ल्याच्या जादा वाहतूकीसोबतच स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत

टी

टी

सदर भाडेवाढ साधी निमआराम आणि शिवशाही आसन या बसेसना लागू राहील ही भाडेवाढ शिवशाही शयनयान शिवनेरी आणि अब्रमेध या बसेसला लागू होणार नाही असं महामंडळाच्या पत्रकात म्हटलं आहे परभणी जिल्ह्यातल्या सेलू ते पुणे या लांबपल्ल्याच्या प्रवासी बस सेवेला आजपासून प्रारंभ झाला मराठवाडा रेल्वे प्रवासी संघानं राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही बससेवा सुरू करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात करकंब इथल्या विजय साखर कारखान्याचा आज लिलाव करण्यात आला

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे

शहरात तीन तास जोरदार पाऊस झाला रात्रीही पावसाची रिपरिप सुरुच होती यामुळे हुडकोमधील पवननगर जामचा मळा तसंच सखल भागातल्या घरांमध्ये पाणी शिरले यामुळे संसारोपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तसंच धुळे तालुक्यातील कापडणे इथल्या भातनदीला पूर आला नदीकाठावरील पंधरा कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं अक्कलपाडा वाडीशेवाडी धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे धुळे जिल्ह्यात आजही पावसाचा मुक्काम कायम आहे धुळे साक्री शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये आजही पावसाची सततधार सुरु आहे शेतांमध्ये पाणी साचल्यानं कापूस सोयाबीन कांदा अशा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे रायगड जिल्हयात भातशेती कापणीचा हंगाम सुरू आहे अनेक शेतकऱ्यांनी शेतात भात कापून ठेवला आहे तर काही शेतकरी कापणी करत आहेत अशा स्थितीत पाऊस कोसळत असल्यानं जिल्हयातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील भातपीक धोक्यात आलं आहे सांगली जिल्ह्यात माणगंगा अग्रणी नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे आटपाडी खानाप्र तासगाव कवठे महांकाळ जत तालुक्यातले प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत पाणी साचल्यामुळे खरिपाचं पीक बाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे जालना जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे कुंडलिका नदीला पूर आला असून नदीवरचा रामतीर्थ बंधारा ओसंडून वाहत आहे राज्याच्या विविध भागात काल पावसानं हजेरी लावली विदर्भाच्या काही भागात तापमानामधे सरासरीच्या तूलनेत उल्लेखनीय घट झाली येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात बहतांश ठिकाणी मराठवाड्यात ब याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे